केंद्रीय मंत्रिमंडळानं आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत ही मान्यता दिली संसदेच्या गेल्या दोन अधिवेशनांपासून हे विधेयक राज्यसभेत मंजूर होऊ शकलेलं नाही या म्द्यावर आपण काँग्रेस पक्षाला सोबत घेऊन विधेयक मंजूर करून घेण्याचा प्रयत्न केला मात्र विधेयक संमत होऊ शकलं नाही असं कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीनंतर नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं राफेल लढाऊ विमान खरेदी करार करताना पूर्वीच्या संयुक्त पूरोगामी आघाडी सरकारनं हिंदस्तान एअरोनॉटिक्स लिमीटेड तसंच भारतीय वायुसेनेचं हित लक्षात घेतलं नाही असा आरोप संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला आहे त्या नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होत्या वरिष्ठ कॉग्रेस नेते आणि माजी संरक्षणमंत्री ए

अँटोनी यांनी सरकार राफेल कराराविषयीची माहिती दडवत असल्याचा आरोप सीतारामन यांनी फेटाळून लावला

त्यानुसार काल न्यायालयानं हे आदेश दिले

दरम्यान तपास यंत्रणांकड्रन मिशेलविरोधात इंटरपोल रेड कॉर्नर नोटीसदेखील जारी करण्यात आली होती

भविष्यातला भारत संघाचा दृष्टीकोनया विषयावर संघानं नवी दिल्लीत आयोजित केलेल्या तीन दिवसीय व्याख्यान मालिकेतलं दुसरं पुष्प गुंफताना ते काल बोलत होते संपूर्ण समाजाचं एकत्रीकरण करणं हे संघाचं ध्येय असून संघ स्वयंसेवकाला राजकीय पक्षात जबाबदारी दिली जात नाही या कडे सरसंघचालकांनी लक्ष वेधलं

उदयपूर इथं एका कार्यक्रमात ते बोलत होते मृदा आरोग्य पत्रिका आणि पिकांच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये वाढ यासारख्या शेतकरी कल्याणकारी योजना सरकार राबवत असल्याचं त्यांनी सांगितलं

राज्य सरकारनं गेल्या एक ऑगस्टपासून द्ध उत्पादक तसंच द्ध भ्कटी कारखान्यांना लीटरमागे पाच रुपये अन्दान जाहीर केलं आहे हे अनुदान संबंधितांच्या थेट बँक खात्यावर जमा होणार असल्यानं संबंधितांनी आपल्या बँक खात्याची माहिती जमा करण्याचं आवाहन द्ग्धविकास विभागाकडून करण्यात आलं आहे

काल या पथकानं विविध राजकीय पक्ष आणि उद्योग समुहांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली

सुप्रसिद्ध कथाकार भास्कर चंदनशिव यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन होणार आहे कथालेखनाचं तंत्र परंपरा आणि प्रयोग तसंच कथा सुचण्यापासून लिहिण्यापर्यंत या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे

माहिती आणि मनोरंजनाच्या क्षेत्रात आकाशवाणी औरंगाबाद केंद्र आपली विश्वासार्हता जपून असल्याचं अनेक मान्यवरांनी आपल्या श्रभेच्छा संदेशातून म्हटलं आहे

भारतीय वेळेनुसार संध्याकाळी पाच वाजता सामन्याला सुरुवात होईल